या पार्श्वभूमीवर धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचा मुद्दाही अधिवेशनात उपस्थित होण्याची शक्यता आहे अवनी वाधिणीचा मृत्यू राज्यातली दुष्काळ परिस्थिती शेतकऱ्यांच्या आत्महत्या शिवस्मारकाचा मुद्दा जलयुक्त शिवार योजनेतला कथित भ्रष्टाचार अशा अनेक मुद्यांवरून अधिवेशनात वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाला बळ दे आणि मराठा समाजाला देत असलेलं आरक्षण न्यायालयात टिकू दे असं साकडं विठ्ठलाच्या चरणी घातल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं कार्तिकी एकादशीनिमित्त आज पहाटे पंढरपूर इथं विद्वल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते कोल्हापूर जिल्ह्यातले बाळासाहेब हरिभाऊ मेंगाणे आणि त्यांच्या पत्नी आनंदी मेंगाणे यांना मानाचे वारकरी म्हणून महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला आज प्रबोधिनी अर्थात कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं विद्वल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे राज्यातल्या ठिकठिकाणच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची बैठक आज होत आहे बँकांखेरीजच्या वित्तीय संस्थांसाठी रोख रकमेचे निर्बंध छोट्या उद्योगांना पतपुरवठा आणि नवीन आर्थिक गुंतवणूक चौकट या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी ही बैठक बोलावली आहे

आजपासून देशभरात कौमी एकता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे

यानिमित्त हा सप्ताह पाळण्यात येतो देशभरात येत्या आठवडाभर जातीयता विरोध अहिंसा धर्मनिरपेक्षता अशा विषयांवर व्याख्यानं परिसंवाद चर्चासत्र होणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त झाशीच्या राणी लक्ष्मीबाई जयंतीनिमित्तही मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे

आज जागतिक शौचालय दिन आहे